आकाशवाणीच्या वृत्त विभागातर्फे हा प्रद्यकार घेण्यात आला हे बातमीपत्र वाचतांना तिच्या शिक्षिका कांचन नाजपांडे यांनी तिला सहकार्य केलं दृष्टी बाधितांकरिता आकाशवाणीचं वृत्तविभाग हे सर्वसमाविष्ट आणि अत्यंत सोप्या पद्धतीनं मिळणारं बातमीचं माध्यम आहे असं आकाशवाणीच्या मुख्य महासंचालक इरा जोशी म्हणाल्या नागपूर व्यंतिरिक्त पूणे दिल्ली इथल्या आकाशवाणीच्या वृत्तविभागामध्ये सुद्धा ब्रेल दिवस साजरा करण्यात आला महात्मा जोतिराव फ्ले शेतकरी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बँकांनी मिशन मोडवर काम करावे अशा सूचना गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या आहेत असे पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले डिसेंबर अखेर शासनाकडून कर्जमुक्तीबाबत शासन निर्णय काढल्या नंतर शेतकरी कर्जमुक्तीबाबत जिल्हयात त्या अन्शंगाने कामे सूरू झाली आहेत ज्या शेतक यांनी आपले तपशील बरोबर नाहीत त्यांना आपली तक्रार ऑनलाईन करता येईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्द्रल सतार यांच्या राजीनाम्यावरुन ठाकरे सरकारवर घणाघात केला आहे ते आज वाशिम जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडण्कीच्या प्रचारसभेत ते बोलत होते राज्यात स्थापन झालेलं महाविकास आघाडीचं सरकार हे जनतेच्या कामासाठी झालं नसल्याचा आरोप त्यांनी केला आधी विस्तार होत नव्हता मग नंतर खातेवाटप झाले नाही आज तर एका मंत्र्यानेच राजीनामा दिला या पतनाची स्रुवात सरकार बनण्यासआधीच स्रु झाली आहे असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला याप्ढेही असेच नाराज आमदार राजीनामे देऊन हे सरकार कोसळेल असा दावा यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला

महाराष्ट्रातील जनतेने भाजपा शिवसेना महाय्तीला लोकसभा विधानसभा निवडण्कीत स्पष्ट बहमत दिले असताना शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबतीने विश्वासघात करून स्थापन केलेले सरकार लोकशाहीचा अनादर करणारे आहे असा गंभीर आरोपही यावेळी फडणवीस यांनी केला

अकोला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश वाय

खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा तसंच क्रांतिज्योती सावित्रीबाई फ्ले यांची जयंती जिल्हा आणि सत्र न्यायालयात साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश वाय

खोब्रागडे उपस्थित होते देशातील गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा दरात उपलब्ध होणारी नवीन आरोग्य संजीवनी विमा पॉलिसी तयार करण्याची सूचना भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात इरडानं सर्वसाधारण विमा आणि आरोग्य विमा क्षेत्रातील कंपन्यांना केली आहे केवळ अॅलोपॅथीच नव्हे तर आय्ष पदधतीनं घेतलेल्या उपचारांसाठी देखील ही नवी पॉलिसी ग्राह्य मानली जावी अशी अट प्राधिकरणानं घातली आहे

भारतीय कृषि अभियांत्रिकी संस्था डॉ आण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविदयालय आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या राहरी इथल्या महात्मा फुले कृषी विदयापीठ यांच्या संयुक्त विदयमानं या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे महात्मा फ्ले कृषि विद्यापीठाचे क्लग्रु डॉ

विश्वनाथा यांच्या नेतृत्वाखाली राज्यात प्रथमच असा आंतरराष्ट्रीय परिसंवाद होणार असल्याचं विदयापीठातर्फे कळवण्यात आलं आहे

तसंच महामार्ग हे वाहनधारकांसाठी अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी देखील मंत्रालयानं अनेक उपाययोजना केल्या असल्याचं मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे

या साठ्याचा प्रम्ख घटक असलेल्या परकीय चलन मालमत्तेत दोन अब्ज दोन कोटी डॉलर्सची वाढ झाल्याचं रिझर्व्ह बँकेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे

चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा इथं दबा धरून बसलेल्या वाघानं तरूणावर हल्ला केल्याची घटना आज द्रपारी बारा वाजताच्या सुमारास घडली असून यात तरूणाचा जागीच मृत्यू झाला घटलेची माहिती मिळताच वन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून पुढील तपास सुरू आहे स्थानिक गावकऱ्यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून वनविभागाकडं वुकसान भरपाईची मागणी केल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरातील मखमलाबाद येथे हरीत क्षेत्र विकास योजना राबविण्यात येणार असून या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भूखंडावर अडीच एफएसआय अन्ज्ञेय करण्यात येणार आहे

आज मखमलाबाद येथे राबविण्यात येणाऱ्या टीपी स्कीमच्या प्रारूप मस्दा सादरकीणाच्या वेळी ही माहिती देण्यात आली जम्म् आणि काश्मीर मधल्या श्रीनगर इथं आज लष्कर ए तैयबाचा एक दहशतवादी पकडला गेला आहे निसार अहमद डार असं या दहशतवादयाचं नाव आहे जम्म् काश्मीर पोलिसांच्या विशेष मोहिमे अंतर्गत या दहशतवाद्यास एका रुग्णालयातून पकडण्यात आलं असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे पाकिस्तानमधल्या नानकाना साहिब इथं ग्रुद्वारामध्ये करण्यात आलेल्या तोडफोडीचा भारतानं तीव्र शब्दात निषेध केला आहे भारतानं पाकिस्तान सरकारला शिख समूदायाच्या स्रक्षा आणि संरक्षणासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्याचं आवाहन केलं आहे नानकाना साहिब ग्रुदवारामध्ये करण्यात आलेल्या तोडफोडीनं भारत चिंतीत असल्याचं परराष्ट्र व्यवहार विभागानं म्हटलं आहे ग्रु नानकदेवजी यांचं जन्मस्थान असलेल्या पवित्र नानकाना साहिब शहरात शीख अल्पसंख्यांकांवर अत्याचार करण्यात येत असून या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही परराष्ट्र व्यवहार विभागानं केली आहे

खामगाव ताल्क्यातील कोथळी गावाजवळ आज सकाळी ही घटना घडली

त्यापैकी तीन ते चार जणांना गंभीर द्खापत झाली आहे

जखमी विद्यार्थ्यांना ब्लडाणा येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले